त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी लष्कराच्या वतीनं आज सकाळी विशेष कार्यक्रम घेण्यात आला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या परिसरात येऊन छावणीतल्या लष्करी अधिकारी आणि जवानांनी डॉक्टर्स परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी प्रातिनिधिक स्वरुपात या सदिच्छांचा स्वीकार केला

मनमाड सिन्नर येवला चांदवड या भागात देखील रुग्ण आढळले आहेत

यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता सत्त्याहत्तर इतकी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ही बस सूरत इथून ओदिशाला जात होती या दुर्घटनेत तीन मजूर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी कारंजाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान बस चालक क्लीनर आणि इतर प्रवासी जखमींना वाटेतच सोडून दुसऱ्या वाहनानं पसार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना इतर राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजूर आणि विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे काल रात्री गुजरातच्या सूरत शहरातून ओदिशाला ही बस रवाना झाली होती

नागपूर अमरावती महामार्गावर कारंजा येथे गाडीसमोर अचानक वन्य प्राणी आल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस उलटली